तिघांचीही प्रकृती स्थिर आहे यातला दुसरा रुग्णं हा वुहानमधला विद्यार्थी असून तो पहिल्याच्या संपर्कात होता असं केंद्रीय आरोग्य विभागानं स्पष्टं केलं आहे

चिनी पारपत्रं धारकांसाठी असलेली ई व्हिसा सुविधाही सरकारनं तात्पुरती स्थगित केली आहे

भारतात येणं अत्यावश्यकच असलेल्या चिनी नागरिकांनी बीजिंग मधल्या भारतीय दूतावासाशी किंवा ग्वांग्झू आणि शांघाय मधल्या उच्चायुक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही केंद्र सरकारनं केलं आहे

मणेसरच्या केंद्रातल्या एका संशयित रुग्णाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ववणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी आतापर्यंत अशा सहा आढावा बैठकी घेतल्या आहेत

नोव्हेल कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या संभाव्य उद्रेकावर बारकाईनं लक्षं ठेवावं अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे केरळमध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे केरळ सरकारला केंद्र सरकारन सर्व प्रकारच्या मदतीचं आक्षासन दिलं आहे सरकारचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष असून सावधगिरीचा उपाय म्हणून थायलंड आणि सिंगापूर मधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची देखील विमानतळावर चाचणी करण्यात येत आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं आतापर्यंत फक्त चीन आणि हॉन्गकॉन्ग मधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं नियमितपणे हात धुवून तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे या खबरदारीच्या उपायाचा अवलंब सगळ्यांनी विशेष करून चीनमधून आलेल्या लोकांनी काटेकोरपणे करायला हवा असं एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी आकाशवाणी शी बोलताना सांगितलं सर्दी खोकला झालेल्यांपासून फुफुसाचे आणि हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांनी तसंच लहान मुलं आणि वयस्कर लोकांनी लांब रहावं अशी सूचनाही गुलेरिया यांनी केली आहे अशा प्रकारच्या उपायांमुळे या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार टळू शकेल असं ते म्हणाले

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मुकाबला एकत्रितपणे कसा करता येईल याबाबत जी सात राष्ट्रांचा समूह संयुक्तपणे विचारविनिमय करणार आहे या संदर्भात अमेरिकेच्या आरोग्य मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचं जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पान यांनी सांगितलं

त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे

काल रात्री अकरा वाजता हा अपघात झाला कुझर जीपमधून प्रवास करणारे चौधरी कुटुंबीय एक लग्न समारंभ आटोपून मुक्ताईनगर इथं परतत असताना समोरून येणाऱ्या डंपरनं क्रुझर जीपला जोरदार धडक दिली लोकसभेत आज नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला प्रश्नोत्तराच्या तासात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकूर उत्तर देत असताना काँप्रेससह इमुक बहुजन समाज पार्टी आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून लोकशाही वाचवा अशा आशयाचे फलक झळकावत गदारोळ केला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती केली मात्र गदारोळ कायम राहिला

काँग्रेस डावे पक्ष बहुजन समाज पार्टी आणि अन्य विरोधी सदस्यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला

त्यापूर्वी राज्यसभेत ओमानचे सुलतान दिवंगत कावूस बिन सईद अलसईद यांना श्रद्वांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल सदस्यांनी शोक व्यक्त केला चाईल्ड पोर्नोप्राफी म्हणजेच बालअश्नीलते बाबतचे धोके आणि त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम याचं आकलन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आज राज्यसभेत सादर करण्यात आला प्रचार संपायला केवळ चार दिवस शिल्लक राहिल्यानं दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम तीव्र केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूर्व दिल्लीत एका प्रचारसभेला आज संबोधित करतील

निवडणुक आयोगानं दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांना तात्काळ प्रभावानं पदमुक्त केलं आहे आणि त्यांना गृहमंत्रालयाशी संपर्क करायला सांगितलं आहे सद्यस्थितीत दक्षिण पूर्व दिल्लीचे वरिष्ठ अतिरिक्त पोलीस उपायुक्त कुमार ज्ञानेश यांना उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत

व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे ते काल कर्नाटकात हुबळी इथं व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं आठवं विक्रमी विजेतेपद पटकावलं आहे